आळंदीत आज विष्णुपंत जोग महाराजांच्या शतकोत्तर पुण्यस्मरण दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांनी इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेची मागणी केली तेव्हा पवार बोलत होते इंद्रायणी नदी स्वच्छ ठेवण्याचं आपलं कर्तव्य आपण पार पाडू असं आश्वासन त्यांनी दिलं पंढरपूरचा विठ्ठल ज्ञानेश्वर माउली आणि संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही आणि त्यावर जे बंदी आणू पाहत आहेत त्यांना वारकरी संप्रदायाचा विचारच कळलेला नाही अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला अजित पवार पुण्यातले रचनात्मकदृष्ट्या चुकलेले पूल पाडून तिथे नवीन आणि मोठे पूल बांधण्याचा विचार असल्याचं सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत ठरणा या या उड्डाणपुलांची नव्यानं रचना केली नाही तर पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत असंही पवार म्हणाले पुण्यात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यावेळी उपस्थित होते शहरातली मेट्रो मार्गिका लक्षात घेऊन अनेक पुलांची पुनर्रचना करावी लागणार आहे शिवाजीनगर भागातले उड्डाणपूल काढण्याची सूचना काहींनी केली आहे त्यासाठी पीएमआरडीए आणि टाटा कंपनीबरोबर बोलणार असल्याचंही त्यांनी सांगितलं पूणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या झोपडपट्टीधारकांना सर्व सुविधांनी युक्त अशी हक्काची घरं मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या नवीन नियमावलीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असं आश्वासनही पवार यांनी दिलं

डॉ सिवन यांना काल एच के फिरोदिया विज्ञान रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते यावेळी विज्ञान आणि संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ शेखर मांडे यांना विज्ञान भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर या कार्यक्रमाला उपस्थित होते कोरोना पुणे प्ण्यात परवा दाखल झालेल्या एका चीनी नागरिकासह तीन संशयित रुग्णांच्या कोरोना विषाणू चाचणीचा अहवाल नकारात्मक आला आहे

परवा पुणे विमानतळावर उतरल्यानंतर त्याला विमानात उलट्यांचा त्रास झाला होता

महसूल उपायुक्त प्रताप जाधव यांनी ही माहिती दिली आहे

बँक कर्मचारी आयडीबीआय आणि एलआयसी यांच्या खासगीकरणाला आमचा विरोध असून सरकारनं विलिनीकरणाचा निर्णय मागे घेतला नाही तर पुढच्या महीन्यात बॅकांचे कर्मचारी संपावर जातील असा इशारा महाराष्ट्र स्टेट बॅक एम्लॉईज फेडरेशनचे सचिव सी

वेंकटाचलम यांनी आज प्ण्यात पत्रकार परिषदेत दिला देशभरातल्या बॅक कर्मचा यांनी या निर्णयाला विरोध केला असून हा संप देशव्यापी असेल सांगून त्यांनी सरकारच्या विविध आर्थिक धोरणांवर टीका केली निधन प्रसिद्ध उद्योगपती आणि चितळे उद्योग समूहाचे काकासाहेब चितळे यांचं आज सांगलीमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं

क्रीडा पिंपरीतल्या मेजर ध्यानचंद मैदानावर मुलींच्या उप कनिष्ठ गटाची राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा सुरु आहे

नेहा पाटील संजना खेतावत अश्वीनी कोळेकर आणि गौरी मुकाने यांनी विजयी गोल केले पुण्यासह कोल्हापुर सातारा आणि सोलापुर या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश निश्वीत केला